भविष्यातील युद्धांमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची स्थलसेना प्रमुखांचं प्रतिपादन

अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट सर्वसमावेशक आर्थिक विकासाचं उद्दीष्ट ठेऊन वंचित घटकांसह सर्व समाजाची काळजी घेत अर्थसंकल्प तयार केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं या अर्थसंकल्पाद्वारे त्यांनी वैयक्तिक करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे

पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल याआधी करपात्र उत्पन्नासाठी कर सवलत मिळणाऱ्या वजावटींची संख्या शंभर होती ती आता नव्या कररचनेत सत्तर करण्यात आली आहे त्यामुळे करदात्यांना जुन्या अथवा नव्या कररचनेनुसार कर भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे

नाशवंत मालाच्या वाहतूकीसाठी किसान रेल्वे सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे देशभरातील शीतगृहं जोडली जाणार आहेत तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावर कृषी उडान ही हवाई वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे दूध प्रक्रिया उद्योगाची क्षमता वाढवणं मत्स्य व्यवसायाला आणि निर्यातीला चालना देऊन त्यात तरुणांना सामावून घेणं तरुण उद्योजकांसाठी सुलभ गुंतवणूक परवाना विभाग मोबाईल उत्पादन उद्योगाला प्रोत्साहन राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान निर्यातीवरील शुल्काची फेररचना स्टार्ट अप उद्योगांसाठी करसवलतीच्या भांडवल मर्यादेत वाढ मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी ठराविक उत्पादनांवरील सीमाशुल्कात वाढ वीज निर्मितीक्षेत्रातील स्वदेशी कंपन्यांना कर सवलत कॉर्पोरेट रोख्यांमधील विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ यासारखे प्रस्ताव अंदाजपत्रकात आहेत लोकांना परवडणाऱ्या किमतीत औषधं मिळावीत या उद्देशानं जन औषधी केंद्र योजनेचाही विस्तार केला जाणार आहे

लवकरच नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलं जाईल असं सांगून समाजातील वंधित घटकांसाठी पदवी स्तरावरील ऑन लाइन अभ्यासक्रम राष्ट्रीय पोलिस विद्यापीठ राष्ट्रीय न्यायवेद्यक विज्ञान विद्यापीठ सुरू करणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं सरकारी विभागांमधील अराजपत्रित पदांवरील भरतीसाठी ऑनलाईन समान पात्रता परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार आहे

शेअर दरम्यान शेअर बाजारात अर्थसंकल्पावर नकारात्मक प्रतिक्रिया उमटली

अर्थसंकल्प प्रतिक्रिया अर्थसंकल्पातील नवीन सुधारणा अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम करुन विकासाला चालना देतील आणि देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक दृष्टया सक्षम बनवतील अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या अर्थसंकल्पावर दिली आहे उद्योग क्षेत्रानंही अर्थसंकल्पाचं स्वागत केलं असून उद्योगासह कृषी आणि ग्रामीण क्षेत्रावर भर देणारा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे काँग्रेस नेते राहल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे रोजगार वाढीसाठी काहीच भरीव तरतूद नाही असं म्हणत अर्थसंकल्पात नुसतेच तांत्रिक मुद्दे असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास वाटण्याजोगं या अंदाजपत्रकात काहीच नाही अशी टीका काँप्रेसचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम् यांनी केली आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्प वास्तवाचे भान नसलेला निव्वळ स्वप्नरंजन करणारा आहे असं म्हटलं आहे

कृषी तज्ञांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत इफ्को दुग्ध विकास मंडळआदी संस्थांनी यावर समाधान व्यक्त केलं आहे या अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून करांचे दर कमी केल्याने मध्यम वर्गीय लोकांकडून खरेदीस चालना मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे

युद्धांचं बदलतं स्वरूप लक्षात घेता यामध्ये अभियंत्यांची भूमिका महत्वाची आहे त्यामुळे त्यांनीही अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काल पुण्यात केलं बॉम्बे इंजीनियरींग ग्रुपच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त अयोजित कार्यक्रमांनंतर ते पत्रकारांशी बोलत होते कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लष्करही ख़बरदारी घेत आहे असं ते म्हणाले तत्पूर्वी बॉम्बे सॅपर्सच्या मैदानावर बॉम्बे इंजीनियरींग ग्रुप शिख लाइट इन्फंट्री आणि मराठा लाइट इन्फंट्रीच्या जवानांनी दिमाखदार संचालन केलं जनरल नरवणे यांनी या संचलनाची पाहणी केली आणि मानवंदना स्वीकारली

राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी काल ही माहिती दिली असर अहवाल प्रथम ही स्वयंसेवी संस्था दरवर्षी असर हा शैक्षणिक अहवाल सादर करते या अहवालाची दाखल घेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल प्रथमच्या संचालिका फरीदा लांबे आणि बालशिक्षण कार्यक्रम प्रमुख स्मितीन ब्रीद यांच्यासोबत चर्चा केली महाराष्ट्रात शासकीय शाळेत जाणा या मुलांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे प्रतिभा संगम मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी युवा पिढीवर असून युवकांनी साहित्य निर्मितीबाबत सजग राहण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन प्रतिभा संगम या अठराव्या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ अक्षयक्मार काळे यांनी केलं जालना इथं आयोजित या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते आज या संमेलनाचा समारोप होत आहे रत्नागिरी बोलीभाषांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे म्हणूनच मालवणीसारख्या ग्रामीण बोलीभाषेतल्या वस्त्रहरण या नाटकाचे साडेपाच हजार प्रयोग होऊ शकले असं मत ज्येष्ठ नाटककार आणि माजी नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केलं रत्नागिरी जिल्ह्यात नाटे इथं आयोजित ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते काल बोलत होते संमेलनानिमित्त छायाचित्र चित्रं रांगोळी शस्त्रं पुस्तकं आणि अश्म शिल्पांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे आज या संमेलनाचा समारोप होणार आहे नाशिक राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मिरजच्या इंद्रधनु कलाविष्कार संस्थेच्या सा प्रत्युक्षते या नाटकानं प्रथम पारितोषिक मिळवलं नागपूरच्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या नाटकाला दूसरा आणि नाशिकच्या कृपा शैक्षणिक सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या नाटकाला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आहे नाशिकमध्ये काल या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली

दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा समारोप आज होत आहे या महोत्सवाचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट चिकू फळ आणि त्यापासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची नागरिकांमध्ये रुची निर्माण व्हावी तसचं बोर्डी परिसरातलं पर्यटन विकसित व्हावं स्वयंरोजगार आणि गृहाउद्योगाला चालना मिळावी या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या चिकू महोत्सवाला आता व्यापक स्वरूप प्राप्त झालं आहे

स्थानिक उत्पादनं आणि खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडवणारे सुमारे दोनशे स्टॉल या महोत्सवात लावण्यात आले आहेत

निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्या लगतच्या रस्त्यावर आज होणारी चिक् दौंड हे यंदाच्या महोत्सवाचं आकर्षण असेल आकाशवाणी बातम्यांसाठी नीतू चौरे पालघर क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला वीस षटकांच्या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज होत आहे भारतानं यापूर्वीच चारही सामने जिंकून मालिका जिंकली आहे महिलांच्या क्रिकेटमध्ये तिरंगी मालिकेत भारतीय संघाचा सामना आज ऑस्ट्रेलियासोबत होत आहे हवामान संपूर्ण राज्यात थंडीचा जोर ओसरला आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार